येत्या एकवीस जून रोजीच्या जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी योगासनांचा एक चित्रफित संदेश आज जारी केला आहे यावर्षीच्या योगदिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी सरकारनं दिल्ली शिमला म्हैसूर आणि अहमदाबाद या शहरांची निवड केली आहे

पुढच्या दोन वर्षांसाठीही हा दर कायम राहील असं जागतिक आर्थिक माहिती अहवालात या बँकेनं म्हटलं आहे देशातला चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या लक्ष्याहूनही खालच्या पातळीवर आल्याचं या अहवालात म्हटलं असून धोरणांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे भारतातली गुंतवणूक अजून वाढेल असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे

या चांद्र मोहिमेच्या यानाच्या सगळ्या चाचण्या बेंगलुरु मध्ये पूर्ण झाल्या असून हे यान श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण केंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज असल्याचं इस्त्रोनं म्हटलं आहे या मोहिमे मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रवावर स्वयंचलित उपकरण उतरवण्याची इस्त्रोची योजना असून असं झाल्यास भारत हा असं करणारा जगातला पहिला देश ठरणार आहे

राज्यातल्या एकंदर स्थितीची पाहणी करण्याचं काम सुरू राहील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे अमरनाथ यात्रा संपल्यावर आणि सर्व स्तरांतून माहिती घेतल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल असं आयोगानं सांगितलं आहे

मुंबईतल्या एका रुग्णालयातल्या डॉक्टर पायल तडवी यांनी नुकत्याच केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर परिषदेनं ही मागणी केली आहे

याबाबतीत देखरेख करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश लवादानं सरकारला दिले आहेत याबाबत दोन महिन्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश लवादानं पर्यावरण अणि वन तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांना दिले आहेत

या कामात भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची मदत घेण्यात येत आहे इस्रोचे कार्टोसॅट आणि रायसॅट हे भूनिरिक्षक उपग्रह विमान जिथून दिसेनासं झालं त्या ठिकाणाचे फोटो घेत आहेत आसाम मधल्या जोरहाट इथून सोमवार पासून हे विमान बेपत्ता झालं असून विमानात तेरा जण आहेत राज्यात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो इलेक्ट्रीक बसेस आणि लहान इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले ते काल पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते राज्यातील दिडशे नगरपरिषदांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली आहे तसंच प्रद्षणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत

यासाठी येत्या आठ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून येत्या तेवीस तारखेला मतदान आणि चोवीस तारखेला मतमोजणी होणार आहे